प्रत्यक्ष कर सुधारणेअंतर्गत या उपक्रमाची सुरुवात होत आहे प्रत्यक्ष कर कायदा अधिक सुलभ करणं तसंच करांच्या दरात कपात करणं हा कर सुधारणांचा मुख्य उद्देश असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे या वेब पोर्टलमुळे कर सुधारणेची प्रक्रिया प्ढच्या टप्प्यात जाण्यास मदत होणार आहे

काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली यापूर्वीच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं मराठा आरक्षण आंदोलनामध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला दहा लाख रुपये आणि नोकरी देण्याबाबत निर्णय घेतला होता या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास मुख्यमंत्र्यांनी संमती दिली असल्याचं काल नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं

दूध भेसळ रोखण्यासंदर्भात करण्यात येणाऱ्या कारवाईचा काल त्यांनी आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते त्याचबरोबर प्रमाणित नसलेल्या दुधाचा अन्न घटक म्हणून वापर होऊ नये यासाठी त्यात निळ टाकण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली

ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआय मार्फत चौकशीची मागणी पार्थ पवार यांनी केली होती त्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला शरद पवार यांनी पार्थ पवार हे अपरिपक्व असल्यामुळे त्यांच्या मागणीला आपण काहीही महत्त्व देत नसल्याचं सांगितलं कोणाचीही आत्महत्या द्खदच असते मात्र माध्यमांमधून या प्रकरणाची होत असलेली चर्चा पाहून आपण चकीत झाल्याचं पवार यांनी सांगितलं

आयोगानं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली

या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी येत असल्यामुळे परीक्षा उपकेंद्र आणि प्रशासकीय अडचणीमुळे आयोगानं राज्यसेवा पूर्व परीक्षा आठ दिवस पुढे ढकलण्याचा निर्णस घेतला आहे

औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकासमोर डफली बजाओ आंदोलन करण्यात आलं वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश बन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं विभाग नियंत्रकांना निवेदन दिलं नांदेड इथं वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते फारूख अहमद यांच्या नेतृत्वाखाली एस टी महामंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर हलकी ढोल वाजवून आंदोलन करण्यात आलं नागपूर सोलापूर धुळे बुलडाणा वाशिमसह इतर जिल्ह्यातही वंचित बहुजन आघाडीनं अशाच प्रकारे डफली बजाव आंदोलन केलं

खडकपूर्णा धरणातून येलदरी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाल्यामुळे येलदरी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ होऊ लागली आहे दरम्यान येलदरी धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्यानं प्रशासनाने पूर्णा नदी काठावरच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे

या काळात कोकणात आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट भागात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे

तर काल सात रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं

दरम्यान या रुग्णालयाच्या कोविड कक्षात कर्तव्यावर असलेल्या एका कर्मचाऱ्याचाही काल मृत्यू झाला त्याचा नमुना तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे

या रुग्णांना प्ढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ललवाणी यांनी दिली आहे

दरम्यान शहरातले फेरीवाले आणि व्यापाऱ्यांच्या अँटीजेन चाचण्या करण्याचा निर्णय प्रशासनान घेतला असून आजपासून पुढचे दोन दिवस शहरातल्या फुलंब्रीकर नाट्यग्रह जूना मोंढा परिसर आणि जिल्हा परिषद शाळेत या चाचण्या करण्यात येणार असल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी दिली

या प्रकारामुळे रुग्णांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून जिल्हाधिकारी दीपक म्गळीकर यांच्याकडे थेट जेवणाचे फोटो पाठवले आहेत

सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत द्कानं सुरू ठेवता येतील मात्र दर शनिवारी आणि रविवारी नांदेड जिल्ह्यात संपूर्ण बंद पाळण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे